ते नवी दिल्ली ध्वं सुरु असलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषदेला संबोधित करत होते सर्वोच्च न्यायालयानं या परिषदेचं आयोजन केलं आहे कायदा नेहमीच सर्वोच्च असतो असं ते म्हणाले कायद्यानं घालून दिलेले नियम हाच सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे आणि व्यवस्थेत होणारे बदल कायद्यानं घालून दिलेल्या नैतिक चौकटीनुसार असायला हवेत असं त्यांनी सांगितलं आयोध्या जमीन वादाचा निकाल येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या मात्र न्यायालयानं दिलेला निकाल भारताच्या नागरिकांनी मनापासून स्विकारल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं भारताच्या न्याय संसदीय आणि प्रशासकीय यंत्रणा परस्परांच्या भूमिकांचा आदर करत संविधानाची तत्व जपत आहेत आणि ही अभिमानस्पद बाब आहे असं मोदी म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शदर बोबडे यांनीही या परिषदेला संबोधित केलं

विधि आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद हे ही या परिषदेला उपस्थित होते लोकशाहीत विरोध आणि लोकानुनय अशा दोघांचाही सन्मान करायला हवा मात्र जेव्हा लोकानुनय संवैधानिक जनमतावर वरचढ ठरू लागतो तेव्हा नव्या समस्या निर्माण होतात असं रविशंकर प्रसाद म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रा भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत नसतील असं अधिकृत सूत्रानी स्पष्ट केलं आहे ट्रम्प येत्या सोमवारी सपत्नीक ऐतिहासिक ताज महालाला भेट देणार आहेत यावेळी भारतातर्फे त्वेर मान्यवरही त्यांच्याबरोबर नसतील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना ताज महाल भेटीचा मनमुराद आंनद घेता यावा याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबाद क्षे ट्रम्प याचं स्वागत करतील आणि सार्वजनिक सभेत दोघं सहभागी होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी ट्रम्प येत्या सोमवारी भारतात येणार असून गुजरातपासून ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील अहमदाबाद िं ांडिया रोडशोची तयारी सुरु आहे

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या रोडशोच्या मार्गावर सादरकर्ते अभिवादन करतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी भारत दौऱा जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधल्या मजबूत आणि शाधत संबधाचं प्रतिक असल्याचं व्हा डे हाऊसनं म्हटलं आहे दोन्ही देशामधले संबध लोकशाही परंपरा समान धोरणात्मक हित आणि दोन्ही देशांच्या लोकांमधिल संबंधांवर आधारित असल्याचं वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यानं वॉशिग्टनमध्ये बातमीदाराना सांगितलं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यामध्यल्या निकट संबधामधून याचं दर्शन घडत असं ते म्हणाले ट्रम्प यांच्या भारत दौन्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर भर दिला जाईल जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी अमेरिका भारताला मदत करायला तयार असाल्याचं ते म्हणाले भारतासोबत सुसंवाद स्थापित करण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या देशातून दहशतवादाचं उच्चाटन करावं अशी समज अमेरिकेनं पाकिस्तानला दिली आहे पाकिस्तान मधल्या दहशतवादी आणि जहालवादी गटांवर अंकुश ठेवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांच्या सातत्यावरच अशा चर्चांची पायभरणी होऊ शकेल असं अमेरिकेला वाटत असून याबाबत अमेरिका पाकिस्तानंवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचं व्हा डि हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तानातील वाद ड्रिपक्षीय चर्चेने सोडविण्यासाठी आणि दोन्ही देशांतील तणाव निवळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती खूप प्रयत्नशील आहेत असंही प्रवक्त्यानं म्हटलं आहे जम्मू कश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले जिल्ह्यातल्या संगम बिजबेहरा परिसरातल्या नयना गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यावर चकमकीला सुरुवात झाली

आंत शर्मानं न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद केलं

न्युझिलंडतफें टिम साऊदी आणि काईल जेमिन्सन यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले